नव्या भारताच्या निर्माणासाठी प्रत्येक देशवासियानं सहकार्य करावं अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली

भंडारा जिल्ह्यात मतदानाचं कर्तव्य प्रत्येकानं बजावावं यासाठी शालेय विद्यार्थ्यांची पथनाट्याद्वारे रॅली

आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपूर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची जाहीरसभा झाली तर अमरावती इथं भाजपा सेना युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री राजनाथ सिंग यांची सभा झाली नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शहरातून बाईक रॅली काढली निवडणूक संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनधी मनोज सोनोने अकरा एप्रिलला होऊ घातलेल्या मतदानासाठी पहिल्या टप्प्यातील सातही मतदारसंघात भारतीय जनता पक्ष शिवसेना युती तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष यांच्यात सरळ लढतीचे चित्र आहेत काही मतदारसंघात बहुजन समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनीही प्रस्तापित पक्षांसमोर आव्हान उभं केलं आहे नागपूर लोकसभा मतदारसंघाकडं सर्वाचं लक्ष लागलं असून इथून केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी निवडणूक रिंगणात असून काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले हे त्यांना कडवी झूंज देत आहेत चंद्रपूर मतदारसंघातून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार सुरेश धानोरकर उभे आहेत चंद्रपूर मतदारसंघात देखिल अटीतटीची लढत आहे तर अकोला मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र असून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्याविरूद्ध काँग्रेसचे हिदायत पटेल लढत देत आहेत बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या निवडणूक रिंगणातील उपस्थितीमुळे अकोला मतदारसंघात तिहेरी लढतीचं चित्र आहे रामटेक वर्धा गडचिरोली चिमूर भंडारा गोंदिया तसंच यवतमाळ वाशिम या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये सरळ लढतीचं चित्र आहे निवडणूक प्रचाराच्या दरम्यान प्रमुख पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचारसभा घेऊन मतदारांना आपल्या बाजूनं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील वर्धा आणि भंडारा गोंदिया या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखिल भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रमुख ठिकाणी सभा घेतल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नागपूर चंद्रपूर आणि वर्धा येथील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या सोबतच बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखिल आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेऊन समर्थन प्राप्त करण्याचा प्रयत्न केला

मतदानाची वेळ संपल्यानंतरही जे मतदार रांगेत उभे असतील त्यांना कुपन देण्यात येऊन त्यांचे मतदान होईपर्यंत मतदान सुरू राहणार आहे संपूर्ण मतदान झाल्यावर इव्हीएम यंत्र केंद्रीय सशस्त्र पोलिस दल यांच्या सुरक्षेत कळमना इथल्या गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार असल्याची माहिती अश्विन मुद्गल यांनी यावेळी दिली उमेदवारांच्या उपस्थितीत या गोडाऊनला सील बंद केलं जाणार असून मतदान यंत्रांच्या सुरक्षेची तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे मतदान सकाळी सात वाजतापासून होणार आहे

मतदानाच्या दिवशी ठेवण्यात येणाऱ्या पोलीस बंदोबस्ताबाबत आकाशवाणीच्या वृत्त विभागाला नागपुरचे पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी माहिती दिली ते म्हणाले

त्यानंतर आमचं मोटर सायकल पेट्रोलिंग राहणार आहे त्यानंतर फूट पेट्रोलिंग राहणार आहे फोर व्हिलरचे पेट्रोलिंग राहणार आहे यानंतर आपलं जे सेंट्रल पॅरा मिलिटरी फोर्स त्यांच्या तुकड्या तैनात होणार आहे

सर्वोच्च न्यायालयानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निर्माण झालेल्या चित्रपटाचं प्रसारण न करण्यासंबंधीची याचिका रद्दबातल ठरविली आहे ही याचिका सेंसर बोर्डानं हा चित्रपट प्रमाणित करण्याआधीची असल्याचं व्यायालयानं स्पष्ट केलं जर हा चित्रपट अकरा एप्रिलच्या आधी प्रसारित झाला असता तरच याचिकाकर्ता निवडणूक आयोगाकडं तक्रार करू शकले असते असंही व्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती दीपक ग्रप्ता यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे नव्या भारताच्या निर्माणासाठी प्रत्येक देशवासियानं सहकार्य करावं अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे ते आज महायुतीच्या उस्मानाबाद आणि लातून इथल्या उमेदवारांसाठी औसा इथं प्रचारसभेत बोलत होते भाजपाच्या जाहीरनाम्याचा आढावा घेताना नदीजोड प्रकल्प आणि पाणीटंचाई तसंच संबंधित पाणी प्रश्न हाताळण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाचा उल्लेख यावेळी पंतप्रधानांनी केला पाच वर्षात जनतेचा विश्वास कमवल्याचं नमूद करताना त्यांचं सरकार दहशतवाद नक्षलवाद समूळ नष्ट करेल

या सभेच्या माध्यमातून प्रथमच उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे एकाच मंचावर प्रचारासाठी उपस्थित होते यावेळी मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय कौशल्याचा देखिल उल्लेख केला

हा अर्धिकार बजार्विण्यासाठी प्रत्येक नार्गारकाला भारतीय निवडणूक आयोगातफ निवडणूक ओळखपत्र दिलं जातं निवडणूकांबरोबरच र्णनर्यामत अनेक कामांसाठी हे ओळखपत्र प्रावा म्हणून ग्राह्य धरले जाते

कुणाल खेमणार यांनी केलं आहे

पाथ सारथी मिश्रा यांनी केलं मतदार जागृतीसाठी भंडारा शहरात आज भव्य रॅलो काढण्यात आलो या रॅलोच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते प्रारंभी जिल्हा पर्पारषद भंडारा इथून शालेय मुर्लामुर्लांच्या मतदार जागृती रॅलोंचा श्भारंभ करण्यात आला

यावेळी बोलतांना डॉ पाथ सारथी मिश्रा म्हणाले कां मतदान हा राष्ट्रीय उत्सव आहे

शिक्षकांनी मतदार्नाावषयी विस्तृत जनजागृती करावी असं आवाहन त्यांनी केलं लोकसभा र्वनवडणूकोसाठो जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी जिल्हयात मोठया प्रमाणात मतदार जागृती अभभयान रार्बावण्यात येत असून आज छत्रपती र्शिवाजी महाराज क्रिडा संकूल इथं शालेय र्विद्याथ्याची रॅलां काढून पथनाटयातून बालमनावर मतदानाचे संस्कार करुन त्यादवारे त्यांच्या पालकांस आर्गाण पर्रसरातील नार्गारकास मतदान करण्याचा संदेश र्दिला यावेळी तुमची स्र्ावधा आमची जबाबदारां या घोष वाक्याद्वारे मतदारामध्ये जनजागृती करण्यात आलो यवतमाळ वार्गांशम लोकसभा मतदारसंघात र्गिवडणुकांसाठी प्रचाराचा जोरदार उडालेला ध्राळा आज शांत झाला